परदेशात राहणारे भारतीय हेच खरे भारताचे सांस्कृतिक राजदूत आहेत असं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

सरकारनं कर्जावरच्या व्याजाची हमी घेऊनही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतील त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट बालसाहित्याचा प्रस्कार नांदेडचे ज्येष्ठ बालकवी श्री माधव चुकेवाड यांना जाहीर परदेशात राहणारे भारतीय हेच खरे भारताचे सांस्कृातक राजदूत आहेत असं राष्ट्रपती श्री रामनाथ र्कोवंद यांनी म्हटलं आहे तार्जिाकस्तानची राजधानी द्शांबे इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना ते काल रात्री बोलत होते भारत आाण तार्जिाकस्तान यांच्यात अनेक शतकांपासून जवळचे संबंध असल्याचं नमूद करत उभय देशांमधला व्यापार वाढवण्या सोबतच नार्गारकांमधला परस्पर संपर्क वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रपती आज तार्जिांकस्तानचे अध्यक्ष एमामोलां रहमोन यांची भेट घेणार आहेत उभय नेत्यांदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चचा र्रााण महत्त्वाचे अनेक करार होण्याची अपेक्षा आहे भारत र्आण फ्रान्सदरम्यान झालेल्या राफेल खरेदां करारासंदभातल्या एका जर्नाहतर्यााचकेवर येत्या दहा तारखेला सुनावणी घेण्यास सर्वाच्च न्यायालयानं आज होकार र्दला या कराराचे तपशील जाहोर करण्याचे र्ानदश कद्र सरकारला द्यावेत तसंच काँग्रेस आर्ाण भाजप सरकारांनी या र्ावमान खरेदां संदभात केलेल्या करारांतल्या ाकमतीचा तूलनात्मक अहवाल सर्वाच्च न्यायालयाला सादर करावा अशा मागण्या या र्याचकेमध्ये करण्यात आल्या आहेत सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ता एस

जोसेफ यांच्या पीठापुढे या र्याचकेची सुनावणी होणार आहे भारतीय वायू दलाचा शहाऐंशीवा वधापन र्दिन आज साजरा होत आहे म्रख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी भारतीय हवाई दलाला शुभेच्छा देत भारताच्या रक्षणासाठां अहोरात्र झटणाऱ्या सव शूर जवानांना सलाम अशा शब्दात एका र्ट्रावटसंदेशातून आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत

यामध्ये आरोग्य आणि मनोरंजनासाठी दौड श्रीलंका वायुसेना कलापथकाद्वारे प्रस्तुती स्वच्छता अभियान रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश या आठवड्यात करण्यात आला आज वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात एअर मार्शल हेमंत शर्मा अतिविशिष्ट सेवा मेडल विशिष्ट सेवा मेडल कमांडिंग इनचिफ यांनी उपस्थितांना शपथ देववली वायु सैनिक स्थानिक कर्मचारी आणि एन सी ई यांनी देशाची सेवा इमानदारी आणि कर्तव्यनिष्ठेने करण्याची शपथ घेतली

केंद्रीय कृषी मंत्री श्री राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली सध्या काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी होणार आहे तसंच काही बागायती पिकांनाही प्रायोगिक तत्वावर या विमा योजनेत आणलं आहे असंही ते म्हणाले पूर भूस्खलन गारपीट यामुळं झालेलं बुकसानही आता पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत संरक्षित करण्यात आलं आहे सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून बदल केल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली केरळमधल्या शबरोमाला र्मादरात र्माहलांना प्रवेश देण्याबाबत घटनापीठानं न्कत्याच र्मदलेल्या र्मिणयाचा पूर्नावचार करावा अशी मागणी करणारों एक र्याचका सर्वाच्च न्यायालयात दाखल करण्यात आलो आहे राष्ट्रीय अय्यप्पा अक्त संघाच्या अध्यक्षा श्रीमती शैलजा ांवजयन यांनी हो र्याचका दाखल केला असून या र्मादरात सव वयाच्या र्माहलांना प्रवेश देण्याचा ांनणय अकारण असल्याचं यात म्हटलं आहे या र्मादरात र्माहलांना प्रवेश नाकारणं हा र्लिंगाधारत भेदभाव असल्याचं नमूद करत या र्माहन्याच्या अड्डावीस तारखेला सर्वाच्च न्यायालयानं या र्मांदरात असलेला र्माहलांसाठांची प्रवेशबंदां हटवलां होती सरकारनं कर्जावरच्या व्याजाची हमी घेऊनही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतील त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते आज जळगाव इथं जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेरेची पाहणी करून वस्तूस्थितीची सातबारावर नोंद घ्यावी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणावर गावं समाविष्ट असतील तर त्या योजना सौर उर्जेवर करण्यास प्राधान्य द्यावं अशा सूचनाही श्री फडणवीस यांनी दिल्या ग्रामीण भागासाठीची पंतप्रधान आवास योजना राबवण्यात जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती आहे असं ते म्हणाले

मतदार नोंदणी करण्यासाठी देशात प्रथमच हा उपक्रम राबवला जात आहे याची दखल इंडिया ब्रुक ऑफ रेकॉर्सनं घेतली आहे सरकारच्या विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही यावेळी उभारले जाणार आहेत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वनशेतील उपअभियान राबवलं जात आहे

वातावरणातला बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळं जोखमीच्या झालेल्या शेती व्यवसायाला या अभियानामुळं जोड देता येईल वनशेतीमुळं नैसर्गिक साधनांचं संवर्धन होऊन शेतकऱ्यालाही वातावरणातल्या बदलाला तोंड देता येईल अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे

रानडे प्रस्कार नांदेड इथल्या ज्येष्ठ बालकवी श्री माधव च्केवाड यांना त्यांच्या ज्ञान र्ावज्ञान या बालर्कावता संग्रहासाठा पुणे इथं आज जाहिर करण्यात आला

संगीता बव तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक भारत सासणे हे उपस्थित राहणार आहेत

या प्रस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक डॉ

मंदा आमटे यांच्या हस्ते हेमलकसा इथं करण्यात आलं

रोजगार स्वयंरोजगार मागदशन केद्राच्या माध्यमातून कारागृहातील बंदोवानांना कौशल्य विकासाचं प्राशक्षण देण्याचा कायक्रम कौत्कास्पद आहे लघ् उदयोगाचे र्आण स्वयंरोजगाराचे प्राशक्षण या ठिकाणी निर्यामत आयोजित करुन बंदोवानांना त्यांच्या पायावर उभं राहाण्यासाठी प्रोत्साहित करावं असं प्रांतपादन जिल्हाधिकारी श्री शांतनू गोयल यांनी केलं रोजगार स्वयंरोजगार मागदशन कद्र आर्गण जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमानं कारागृहातील बंदोवानासाठो आयोजित द्ग्धव्यवसाय गांडूळ खत र्नामती आर्गाण आर्ध्रानक पध्दतीनं भाजीपाला लागवड प्रशिक्षणाच्या र्नामत्तानं ते बोलत होते

या प्राशक्षणाची सुरुवात आज जिल्हाधिकारां श्री शांतन् गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आलो या प्र्राशक्षणात प्रामुख्यानं शेतीसंबंधी रोजगार या ाविषयावर प्र्राशक्षण दिलं जाणार आहे द्ग्धव्यवसाय गांडूळ खत र्नामती आर्गाण आर्ध्यानक पध्दतीनं भाजीपाला या शेतीपूरक व्यवसायाच्या प्राशक्षणातून आर्थिकस्तर उंचावण हा या मागचा हेतू आहे इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकं पटकावली

त्यापूर्वी प्ररूष बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभूत झाल्यामुळं भारताच्या संतोषकुमारला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं

बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली दृष्टिबाधित प्राचुर्य कुमार प्रधान यानं पंधरा मिनिटातच प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला